राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे तसंच माजी मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांनी प्रधानमंत्र्याचं स्वागत केलं केंद्रीय गृहमंत्रालयानं आयोजित केलेली ही परिषद भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत सुरु आहे या परिषदेत काल केंद्रिय गृहमंत्री अमित शाह संध्याकाळच्या सत्राला उपस्थित होते राज्य पोलिस दल विविध चौकशी यंत्रणा तसंच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत उन्नाव बलात्कार प्रकरणातली पीडित महिलेचं काल रात्री दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात निधन झालं तिला हृद्यविकाराचा झटका आला होता डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली परंतू ते तिचा जीव वाचवू शकले नाहीत पीडित महिलेला अधिक चांगल्या उपचारांसाठी हवाई मार्गानं गुरुवारी रात्री नवी दिल्लीत आणण्यात आलं होतं

कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

नांदेड दक्षिण मध्ये रेल्वे विभागांतर्गत विविध स्थानकावर काही रेल्वे गाड्यांना दिलेला तात्पुरत्या थांब्याला तीन महिन्यां करिता मुदतवाढ दिली आहे लोकप्रतिनिधी तसंच प्रवाशांच्या मागणी केल्यानंतर तात्पुरता थांबा देण्यात आला होता नांदेड अमृतसर नांदेड सचखंड एक्स्प्रेसला सेलू रेल्वे स्थानकावरधर्माबाद मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेसला रांजणी रेल्वे स्थानकावर तसंच नागपूर कोल्हापूर नागपूर द्वी साप्ताहिक एक्स्प्रेसला बसमत रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरता थांबा तीन महिन्या करीता वाढवण्यात आला आहे भारत आणि वेस्ट डिज दरम्यानच्या तीन टी